यासंदर्भात केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली तर दोन अडीच महिन्यात लशीच्या पॅकिंगचे काम सुरू होऊ शकतं तर वर्षभरात उत्पादन सुरू करता येईल अशी माहिती हाफकिन बायो फार्मा कारपोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संदीप राठोड यांनी आकाशवाणीसोबत बोलताना दिली

हाफकिनच्या परेल किंवा पिंपरी केंद्रात हे उत्पादन होऊ शकेल त्यासाठी थोड्याफार प्रमाणात अतिरिक्त मनुष्यबळ आवश्यक असेल असंही ते म्हणाले

या मध्ये काही तथ्य आढळल्यास एस्ट्राझेनेका लस घेतलेल्या व्यक्तींनी चिंता करू नये कारण ही तक्रार उद्भवल्याच्या नोंदी अतिशय दुर्मिळ आहेत असं जागतिक आरोग्य संघटनेनच्या लसीकरण विभागाचे प्रमुख डॉक्टर केट ओब्रायन यांनी स्पष्ट केलं आहे मुख्यत्वे युरोपीय देशांमध्ये एस्ट्राझेनेका लस घेतल्यानंतर काही लोकांना गंभीर दृष्परिणामांना समोरं जावं लागल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात ह्या लसीचा वापर थांबवण्यात आला आहे जागतिक आरोग्य संघटनेची एक विशेष समिती याबाबत अधिक सखोल अभ्यास करत असून लसीच्या परिणामांचा आढावा पूर्ण झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून याबाबत सविस्तर अहवाल सार्वजनिकरित्या जाहीर केला जाईल डॉक्टर हर्षवर्धन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची आंतरराष्ट्रीय क्षयरोग प्रतिबंधक सहकार्य मंचाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

क्षयरोगमुक्त जग हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जगभरातील वैद्यकीयसामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ञ या सहकार्य मंचाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होतील आणि क्षयरोगाशी लढताना या अभिनव मंचाचे बळ वाढवणारे ठरतील डॉक्टर हर्षवर्धन यांची या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्षयरोग प्रतिबंधक सहकार्य मंचाच्या अध्यक्षपदी झालेली निवड हे भारताच्या क्षयरोग उच्चाटनाच्या मोहिमेतील राजकीय प्रतिबद्धतेचे द्योतक आहे ही भारतासाठी अत्यंत गौरवास्पद घटना आहे

पण यंदा मात्र सात कोटी लिटर दुधाची उच्चांकी वाहतूक झाली आहे

रेल्वे पनर्विकसन देशातील रेल्वेस्थानाकांचा पुनर्विकास हे रेल्वे मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे सार्वजनिक खाजगी सहकार्य प्रकाल्पाअंतर्गत केंद्र सरकार आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांच्या सहभागातून हे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत

काल हबीबगज आणि गांधीनगर रेल्वेस्थानकांच्या विकासकामाची पाहणी करताना अद्ययावत विमानतळे आणि बहुउद्देशीय संकुले यांच्या धर्तीवर व्यावसायिकदृष्ट्या विकसित होऊ घातलेल्या रेल्वेस्थानकांच्या विकासकामांबद्दल गोयल यांनी समाधान व्यक्त केलं पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सुरुवातीच्या दोन टप्प्यातल्या प्रचाराला वेग आला आहे

टांझानिया टांझानियाचे अध्यक्ष जॉन मगुफुली यांचं दार ए सलाम इथं रुग्णालयात निधन झालं

उपाध्यक्षा समिया सुलुहु यांना नव्या अध्यक्ष म्हणून शपथ देण्यात येईल आणि मगुफुली यांच्या पाच वर्ष कालावधीच्या उर्वरित काळासाठी त्या कामकाज पाहतील अशा रितीनं समिया सुलुहू टांझानियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनणार आहेत इटली आयएसए इटलीनं सुधारित आयएसए कराराच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीर सौर अलायन्सवर स्वाक्षरी केली आहे या करारातील सुधारणेमुळं संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांना या अलायन्सचं सदस्यत्व मिळणार आहे

सौर उर्जेचा गतिमान आणि मोठ्या प्रमाणात वापर करुन पॅरिस हवामान कराराच्या अंमलबजावणीत योगदान देण्याच्या उद्देशाने ही युती सुरु करण्यात आली आहे निधन मैदानी खेळांचे महाराष्ट्र शासनाचे पाहिले मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय पंच राम भागवत यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले

अॅथलेटिक्स खेळाच्या नियमावलीचे मराठीतील भाषांतरित पुस्तक विशेष गाजले या पुस्तकातून खेड्यापाड्यातील शिक्षक क्रीडा संघटक यांना मातृभाषेतून खेळाची लिखित माहिती उपलब्ध झाली होती

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार